सर्वोच्च न्यायालय एयर सध्या सरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एक देश एक शिधापत्रिका योजना तात्प्रती अमलात आणता येईल का हे पाहण्याची सुचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे ही योजना तात्प्रती अमलात आणली तर स्थलांतरित तसेच गरीब मजूरांना अन्नधान्य मिळू शकेल टाळेबंदीच्या काळात ही योजना स्रू करण्यासाठी काय तरत्दी कराव्या लागतील हे पाहण्याचे आदेश न्यायाधीश एन व्ही रामन न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठानं केंद्र सरकारला दिले आहेत

ग्राहक व्यवहार खात्याच्या मंत्रालयाला या हंगामात चार कोटी मेट्रिक टन गव्हाच्या खरेदीचं उद्दिष्ट प्रर्ण होणं अपेक्षित आहे

आवश्यक बियाणे व खताचा प्रवठा करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या तसेच खताची वाढीव मागणी करून सर्व शेतकऱ्यांना खताचा व्यवस्थित प्रवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले

विदर्भातील वाशिम जिल्ह्यात देखील आज दौपरी हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली

यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले सतरंजीप्रा परिसर नागप्रसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे त्याम्ळे नागप्र महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे परंत् अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली

त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या चमूला खरी माहिती प्रवा असे आवाहन प्न्हा एकदा नागप्र महानगरपालिकेचे आय्क्त त्काराम म्ंढे यांनी केले आहे